जाहीर प्रचारासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यानं सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आणि उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसून येत आहे प्रचार सभा प्रचार फेऱ्या कोपरा बैठकांसह पद्यात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर सभा झाली

बह्तांशी सरकारी कामं ऑनलाईन झाल्यामुळे भ्रष्टाचार कमी होत असल्याचं ते म्हणाले आपल्या सरकारनं केलेल्या विकास कामांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते नवभारतासोबत नव महाराष्ट्र द्ष्काळम्क्त महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प केला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तर महायुतीसमोर कोणीही राजकीय विरोधक नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधला विचार संपून आता विकार उरला असल्याची टीका केली

गडचिरोली जिल्हा येत्या पाच वर्षांत नक्षलमुक्त करण्यात येईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला शहा यांची यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथंही सभा झाली

या परिसरात नवीन कारखाने येण्याची गरज असून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणं आवश्यक असल्याचं पवार यावेळी म्हणाले पवार यांनी काल पंढरपूर तसंच सातारा इथंही सभा झाली सातारा इथं पडत्या पावसात पवार यांनी सभेला संबोधित केलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवाराची निवड करताना चूक झाल्याचं पवार म्हणाले

जात धर्म मंदिर आणि मशीद यांची चर्चा करण्याऐवजी बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं महत्त्वाचं असल्याचं शिंदे म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी काल उमरगा इथं प्रचार सभेला संबोधित केलं देशभरात पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञानाचं जाळं काँग्रेसच्या कार्यकाळात विकसित झाल्याचं खरगे म्हणाले

अहमदनगर जिल्ह्यात राशीन इथं महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचार सभेत ते बोलत होते परळी इथंही उदयनराजे यांनी सभा घेतली

कोथरुडमध्ये महायुतीकडून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यावरुन ठाकरे यांनी कोथरुडमध्ये बाहेरचा उमेदवार लादला अशी टीका केली मनसेला विरोधी पक्ष बनवण्याचा प्नरुच्चार त्यांनी यावेळी केला

वीज प्रवठ्याबाबत दिल्ली सरकारला जमलं ते महाराष्ट सरकारला का जमलं नाही असा प्रश्न त्यांनी केला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातल्या भोर इथं प्रचारसभेला संबोधित केलं शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे असं ते म्हणाले

काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचे निवडणूक प्रचार दौरे हवाई मार्गांमधे तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात आहेत असं पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हवाई मार्गाने प्रवासाची परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला

कुख्यात ग्रंड इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या कथित व्यवहाराप्रकरणी ही चौकशी सुरू आहे दरम्यान एअर इंडीया ही विमान कंपनी डबघाईला आणल्याप्रकरणी तसंच पंजाब महाराष्ट सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणीही पटेल यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणावरून तुरुंगात असलेले राष्टवादी काँप्रेस पक्षाचे नेते रमेश कदम यांच्या ठाणे इथल्या एका सदनिकेतून पोलिसांनी काल त्रेपन्न लाख रुपये जप्त केले

या प्रकरणी संबंधित पोलिस पथकावर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या रमेश कदम यांना शेवटच्या टप्प्यात प्रचार आणि मतदानासाठी जामीन किंवा रजा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर सेलू मतदार संघातल्या भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ बोरी इथं भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांची सभा झाली भाजपनं केलेल्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी यावेळी विरोधी पक्षांवर टीका केली हिंगोली विधानसभेचे वंचित बह्जन आघाडीचे उमेदवार वसीम अहेमद देशम्ख आणि वसमत विधानसभेचे उमेदवार मुनीर पटेल या दोन उमेदवारांनी अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादल मुसलिमिन एमआयएमनं आपला पाठिंबा जाहीर केला आहे

एमआयएम पक्षाचे नेते असदृद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमधील तिनही मतदार संघांत मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या तसंच प्रचार सभांना संबोधित केलं

औरंगाबाद पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी ठिकठिकाणी कोपरा सभा घेतल्या मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक सुभाष पाटील यांनी औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राजू शिंदे आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघातले महायुतीचे उमदेवार अतुल सावे यांना पाठिंबा जाहीर केला आहे लातूर जिल्ह्यातल्या शिरुर अनंतपाळ इथं महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला अरविंद पाटील यांनी संबोधित केलं

केंद्रीय मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही काल लातूर आणि शिरुर अनंतपाळ इथं जाहीर सभा घेतल्या

या पावसाचा शेतात उभ्या कपाशीला फटका बसला तर काढणी झालेल्या मका सोयाबीन तसंच बाजरीचंही नुकसान झाल्याचं वृत्त आहे

नांदेड शहरात मतदार जागृती अभियानांतर्गत मी मतदान करणार अशी स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात आली जिल्हा प्रशासनाच्यावतीनं नांदेड शहरात मतदान जनजागृतीसाठी पदयात्राही काढण्यात आली

हा मद्यसाठा एका खाजगी वाहनातून नांदेडहून कळमनुरीकडे नेला जात होता